एस

उत्तर भारतात थंडीची ला कायम भारत चीन सीमा प्रशावर दोन्ही बाजूंच्या विशेष प्रतिनिधींची बैठक नवी दिल्लीत सुरु आहे सीमाप्रशावर दोन्ही देशांमध्ये होणारी ही बाविसावी बैठक आहे भारतीय प्रतिनिधी मंडळाचं नेतृत्व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल तर चीनच्या प्रतिनिधी मंडळाचं नेतृत्व चीनचे परराष्ट्र मंत्री वॅन्ग यी करत आहेत चेन्नईत गेल्या ऑन प्रिमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष क्षी जीनपिंग यांच्यात झालेल्या दूस या अनौपचारिक परिषदेनंतर दोन्ही देशांमध्ये होत असलेली विशेष प्रतिनिधींची ही पहिलीच बैठक आहे

आंदोलकांनी दंगल घडवून पोलिसांना कर्तव्य बजावण्यात आडकाठी आणल्याचा आरोप दिल्ली पोलिसांनी त्यांच्यावर लावला आहे दंगेखोरांनी दर्यगिंज क्वे एका खासगी वाहन पेबून नंतर केलेल्या दगडफेकीत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह काही पोलिस कर्मचारी जखमी झाल्याचं पोलिस सूत्रांनी सांगितलं

उत्तरप्रदेशात जनतेनं शांततेचं पालन करुन कायदा आणि सुव्यवस्था राखावी असं आवाहन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे नविन नागरिकत्व कायद्याबाबत लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं त्यांनी सांगितलं दोखोरांची ओळख प बून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं ते म्हणाले संवेदनशील ठिकाणी पोलीस प्रशासनाचा पहारा असून गस्तीपथकं तैनात केली आहेत हिंसाचारात सहभागी असलेल्यांविरोधात प्रथम माहिती अहवाल दाखल केला आहे राज्य शासनानं शाळा महाविद्यालयं आणि विद्यापीठांना सुड्डी जाहीर केली असून उद्या होणारी अर्थात शिक्षक पात्रता परिक्षा पुढे ढकलली आहे परिक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर होईल

जम्मू काश्मीरमध्ये गुंतवणूक करण्यासाठी खासगी क्षेत्रातले उद्योजक मोठया प्रमाणावर पुढे येत आहेत अशी माहिती प्रधानमंत्री कार्यालयातले राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली आहे केंद्रशासित प्रदेश म्हणून नव्यानं अस्तित्वात आलेल्या जम्मू काश्मीरमधल्या प्रशासकीय स्थितीत केवळ दोन महिन्यात मोठे बदल घडून आले आहेत परिणामी युवावर्ग आणि अर्थव्यवस्थेच्या क्षमतेचा लाभ घेण्यासाठी खासगी क्षेत्र सरसावलं आहे अंस सिंह यांनी सांगितलं ते काल नवी दिल्लीत बहुराष्ट्रीय सल्लागार कंपनी प्राईस वॉं विहाऊस कूपर्सनं केलेल्या जम्मू काश्मीरमधे सादरीकरणादरम्यान बोलत होते

मात्र हा अडथळा दूर झाल्याचं दिसत आहे असं सिंह यांनी सांगितलं जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर गांगरू रामसू श्वे काल संध्याकाळी एका वाहनावर दरड कोसळल्यानं एकजण ठार तर तीनजण जखमी झाले

जीवनाश्यक वस्तूंची वाहतूक करणारी सुमारे साडेतीन हजार आणि प्रवासी वाहतूक करणारी हजार वाहनं महामार्गावर अडकून पडली आहेत रस्ता वाहतूकीसाठी खुला झाल्यावर फक्त अडकून पडलेल्या वाहनांनाच श्रीनगरच्या दिशेनं जायघी परवानगी मिळेल असं वाहतूक पोलिसांनी सांगितलं वायु दलाच्या वेगवेगळ्या शाखांच्या प्रशिक्षणार्थीचे नियुक्तीपूर्व प्रशिक्षणपूर्ण झाल्याच्या निमीत्तानं आज तेलंगणातल्या दुंडीगल वायुदल प्रशिक्षण अकादमीत संयुक्त संचलन झालं एअर चीफ मार्शन आर

भदौरिया या संचलानासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते

सर्व उमेदवारांनी आपली जबाबदारी योग्य रितीने पार पाडावी तसंच कोणत्याही युद्धासाठी सज्ज राहावं असं आवाहनही भदौरिया यांनी यावेळी केलं

उपराष्ट्रपती एम व्यंकैय्या नायडू यांच्या हस्ते हे पुरस्कार दिले जातील हेलारो या गुजराती चित्रपतिला यंदाच्या सर्वोत्कृष्ट चित्रपतिव्या पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे हिंदी चित्रपत क्षेत्रातले अभिनेते आयुषमान खुराना आणि विकी कौशल यांना सर्वोत्कृष्ट अभिनेते म्हणून तर किर्थी सुरेश या तेलूगु अभिनेत्रीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रिष्या पुरस्कारानं गौरवलं जाईल उरी चित्रपासाठी आदित्य धर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार दिला जाईल अनेक मराठी चित्रपा आणि कलाकारांनाही राष्ट्रीय पुरस्कारनं गौरवलं जाणार आहे भोंगा या चित्रपतीला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपतील्या पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे

पाणी या मराठी चित्रपत्तिला पर्यावरण संवर्धनविषयक सर्वोत्कृष्ट चित्रपत्तिवा पुरस्कार प्रदान केला जाईल उत्तराखंड राज्याला चित्रपठ स्नेही राज्याचा पुरस्कार दिला जाणार आहे व्रितिच्या नवनियुक संसदेनं काल प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन यांनी मांडलेल्या ब्रेक्झाच्विषयक विधेयकाला पाठिंबा दिला

हाऊस ऑफ कॉमन्समधे मंजुरी मिळालेलं हे विधेयक पुढच्या कार्यवाहीकरता ससंदेत सादर होईल आता आपण ब्रेक्झ विवित अंतिम निर्णय घेण्याच्या जवळ पोहोचल्याचं ब्रिजेच्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं आहे अमेरिकेचे सुप्रसिद्ध नागरी हक्क नेते जॉन लुईस यांनी महात्मा गांधी आणि मार्ति ल्युथर किंग ज्युनिअर यांचा वैचारिक वारसा पुढे नेण्याच्या उद्देशानं अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात विधेयक सादर केलं आहे

गांधीजींच्या दीडशेव्या जयंतीच्या स्मरणार्थ अमेरिकी काँग्रेसनं महत्वपूर्ण पाऊल उचललं असून सभागृहाचे अध्यक्ष नॅन्सी पेलोसी यांनीही विधेयकाला पाठिंबा जाहीर केला आहे भारताचे अमेरिकतले राजदूत हर्षवर्धन श्रिंगला यांनी विधेयकाचं स्वागत केलं असून भारत आणि अमेरिकेचे सांस्कृतिक आणि वैचारिक बंध यामुळे अधिक दृढ झाल्याचं त्यांनी म्हामें आहे सिरीयाला मानवतावादी दृष्टीकोनातून केल्या जाणाऱ्या सहाय्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावाच्या मुदतवाढीला निर्बंध घालण्याच्या उद्देशानं रशिया आणि चीननं काल व्हेपिया वापर केला दमास्कस सरकारच्या पूर्व परवानगीशिवाय संयुक राष्ट्रांच्या तपासणी नाक्यांवरुन हे सहाय्य पुरवलं जातं

जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात पुन्हा एकदा हिमवृष्टी सुरु झाल्यानं संपूर्ण उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला आहे हिमाचल प्रदेशातल्या डोंगराळ भागात काल पुन्हा एकदा जोरदार हिमवृषी झाली तिथे आजही जोरदार पाऊस तसंच बर्फवृष्टीची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे जम्मू काश्मीर आणि लडाख मध्ये झालेल्या हिमवर्षावामुळे तिथे थंडीचा जोर वाढला आहे येत्या दोन दिवसात तिथे मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे दिल्लीतही कडाक्याची थंडी असून सर्वत्र दा धुकं पसरलं आहे त्यामुळे अनेक रेल्वे गाड्या आणि विमानांची उड्डाण रद्द करण्यात आली आहेत

दिल्लीत आज इलक्या पावसाची शक्यता असून त्यामुळे थंडीत वाढ होऊ शकते